लोकसभा निवडणुकीच्या दुस या टप्प्याची अधिसूचना निवडणूक आयोगानं आज जारी केली

या टप्प्यात महाराष्ट्रातल्या बुलडाणा अकोला अमरावती हिंगोली नांदेड परभणी बीड उस्मानाबाद लातूर आणि सोलापूर या दहा मतदार संघांचा समावेश आहे

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या पहिल्या यादीला अंतिम स्वरूप देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितिची आज संध्याकाळी नवी दिल्लीत बैठक होणार आहे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी बहुतांश उमेदवारांची नावे या यादीत असतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि वरिष्ठ नेते या बैठकीत सहभागी होतील

पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची शनिवारी बैठक झाली होती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज राष्ट्रपती भवनात आयोजित एका समारंभात शौर्य पुरस्कार आणि विशिष्ठ सेवा सन्मान प्रदान केले लष्कराचे शिपाई विजयकुमार आणि सीआरपीएफचे हवालदार प्रदीपुक्मार पांडा यांना मरणोत्तर किर्तीचक्र प्रदान करण्यात आलं जम्मू कश्मीरमधले दहशतवादी विरोधी करावाईदरम्यान अतुलनिय शौर्य दाखवत या दोघांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं होतं लेफ्टनंट जनरल अनिलक्मार भट यांना उत्तम युद्धसेवा पदक देऊन गौरवण्यात आलं यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत नौदल प्रमुख ऍडमिरल सुनील लांबा आणि हवाईदल प्रमुख एअर चिफ मार्शल बी एस धनोआ आणि अन्य मान्यवर उपस्थित होते

या जाहीरनाम्यात सरकारी कर्मचा यांना पूर्वीची निवृत्ती वेतन योजना लागू करणं विद्यार्थ्यांना रेल्वे आणि बसचा मोफत पास देणं तसंच शिक्षणासाठीचं कर्ज माफ करणं तियादी घोषणा केल्या आहेत लोकसभा निवडणुकीसाठी काँप्रेसनं काल उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली

नवी दिल्लीत काँप्रेस निवडणूक समितीनं ही निवड केली या यादीत पश्चिम बंगालमधे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पूत्र अभिजित यांना जांगीपूर मतदारसंघात अधीर रंजन चौधरी यांना बेहरामपूर तर दीपा दासमुन्शी यांना रायगंज मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे कोणतीही राजकीय जाहीरात निवडणूक आयोगानं पडताळल्याशिवाय समाजमाध्यमांवर प्रसारित करायला बंदी घालण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती निवडणूक आयोगानं मुंबई उच्च न्यायालयात दिली याबाबत प्रसार माध्यमांबरोबर आज बैठक घेणार असल्याचं आयोगानं सांगितलं आहे

गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचे प्रमोद सावंत यांनी आज पहाटे दोन वाजता शपथ घेतली राज्यपाल मृदूला सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली सावंत यांच्यासोबत अन्य अकरा जणांनाही मंत्रीपदाची शपथ देण्यात आली यामध्ये भाजपचे मित्र पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पार्टीच्या तसंच पर्रीकर यांच्या मंत्रीमंडळातल्या सर्व सदस्यांचा समावेश आहे सावंत यांना महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष गोवा फॉरवर्ड पार्टी तसंच तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहका यांना शुभेच्छा दिल्या आहेत प्रमोद सावंत गोव्याच्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण करतील असं ट्विट मोदी यांनी केलं आहे गेल्या काही वर्षात आपल्या पक्षानं केलेलं कार्य पुढं नेत हे सरकार गोव्याचा विकास करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे

भारताचा ज्यूडोपटू रुपेश कल्लू बनपागोल यानं काल सुवर्णपदक पटकावलं रुपेंदर चौथ्या स्थानावर राहिला महिला गटात संतोषी विजय कौठनकर हिनं चार रौप्य पदकं पटकावली जलतरण स्पर्धेत भारतानं एक कांस्य पदक पटकावलं टेबल टेनिसमधे भारताला चार सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळालं

दहशतवाद्यांना मदत करणा यांविरोधात तसंच दहशतवादाविरोधात भारत यापुढेही कठोर कारवाई करत राहील असं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलं आहे

पुलवामा दहशतवादी हल्ला देश कधीही विसरु शकणार नाही दहशतवादाविरोधात ठोस कारवाई यापुढेही सुरु राहील आणि नेतृत्वाकडून वेळ आणि ठिकाण याबाबत निर्णय घेतला जाईल असं डोवाल म्हणाले आपत्ती प्रसंगी सुरक्षा दल पाठवण्यासंदर्भात जेव्हा बैठका आणि चर्चा होतात तेव्हा सर्व राज्य सरकारं एकमतानं सीआरपीएफची मागणी करतात असं ते म्हणाले पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्यांप्रती आदर म्हणून यंदाच्या वर्धापन दिन सोहळ्यात कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाही जम्मू कश्मीरमधे जम्मू भागात नियंत्रण रेषेवर पाकिस्ताननं अकारण केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला भारतीय लष्करानं घोख प्रत्युत्तर दिलं या कारवाईत पाकिस्तानी चौक्यांचं नुकसान झालंय राजौरी जिल्ह्यात काल रात्री उशिरा सुंदरबनी आणि अखनूर क्षेत्रात पाकिस्तानी लष्करानं गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केल्याचं संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांन आकाशवाणीशी बोलताना सांगितलं चकमक सकाळपर्यंत सुरु होती सुंदरबनी क्षेत्रात कालच्या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला तर चार जवाण जखमी झाले आहेत

जगभरात दहशतवाद आणि कट्टरतावादाच्या फैलावामुळे मानवतेवर दुःखाची छाया पसरली आहे असं चीननं अशांत शिनजियांग प्रांतात दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईबाबत जारी केलेल्या ब्वेतपत्रिकेत म्हटलं आहे

त्यात भारताचं प्रतिनिधीत्व मराठा लाईट उंफन्ट्रीनं केलं उन्नत आणि चिता हेलिकॉप्टर्नी अमेरिका भारत आणि एफिन्डेक्स यांचे ध्वज घेऊन उड्डाण केलं मानवी सहकार्य आणि शांतता संरक्षण मोहिमांमधे संबंधित देशांचा सक्रीय सहभाग निश्वित करणं हा या सरावाचा उद्देश आहे पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात आरोपी परदेशात पळालेला जवाहि या नीरव मोदी याच्या विरोधात लंडन धिल्या न्यायालयानं अटक वॉरंट बजावलं आहे सक्तवसुली संचालनालयानं मोदी याच्या प्रत्यार्पणाबाबत न्यायालयाला विनंती अर्ज केला होता त्यासंदर्भात न्यायालयानं हे वॉरंट बजावलं आहे